माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खातेदारांचा विश्वास वाढेल आणि त्यांचे पैसे सुरक्षित राहतील असं जावडेकर यांनी म्हटलं आहे मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिश् कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला

अंतराळ क्षेत्रात खासगी भागीदारी वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे केंद्रीय अणु ऊर्जा मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली अंतराळ तंत्रज्ञानाचा सामाजिक तसंच आर्थिक विकासासाठी योग्य वापर करण्यासाठी राष्टीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकार केंद्र इन स्पेसची स्थापना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली बुद्ध सर्कीट जोडण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी हा निर्णय घेण्यात आला

या राज्यस्तरीय क्रतिदलाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाहतुकीशी संबंधित बाबींमुळे होणारा परिणाम वाहतूक व्यवस्थेत येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून उपाय योजना करणं आणि परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत

या महामारीमुळे राज्यानं स्वतःच्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षादेखील न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी सांगितलं राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं महाअधिवक्ता आश्तोष कृंभकोणी यांनी राज्य सरकारच्यावतीनं न्यायालयाला ही माहिती दिली

कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या एका नागरिकानं मंडळाच्या या निर्णयाला आव्हान दिल होत

आतापर्यंत दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी रुग्ण बरे झाले असून सध्या एक लाख त्र्याऐंशी हजार बावीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं

यामध्ये चेलिपुरा पोलिस स्टेशन परिसर चिकलठाणा जुना मोंढा बारी कॉलनी उस्मानपुरा अजब नगर बारुदनगरनाला जयसिंगपुरा सिल्ल मिल कॉलनी आणि गंगापूर तालुक्यातल्या गज गावातल्या रुग्णांचा समावेश आहे

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं चार हजाराचा टप्पा पार केला आहे

यामध्ये जालना शहरातले अकरा भोकरदन आणि गोंदी इथं प्रत्येकी दोन तर राज्य राखीव पोलिस दलातल्या एका जवानाचा समावेश आहे

या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल बाधित असा आला दरम्यान लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या एका डॉक्टरचा समावेश आहे

यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या तीनशे सव्वीस झाली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले भूम तालुक्यातले तीन तर उस्मानाबाद आणि निलंगा तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे

जिल्ह्यात आतापर्यंत नव्वद रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे परभणी जिल्ह्यात सध्या नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत

महानगरपालिका हद्द आणि पाच किलोमीटरच्या परिसरात ही संचारबंदी लागू असेल असं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जाहीर केलं आहे या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांनाच म्रभा राहील

हे तिघेही अंधारवाडी इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होते

काल तीन रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

कोविडग्रस्तांचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब असून कोविड प्रतिबंधाबाबत मुख्यमंत्री मंत्री आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याची टीका विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते काल सोलापूर इथं कोविडग्रस्तांवर उपचार आणि अन्य स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते मंत्रिमंडळाव्यतिरिक्त अन्य लोकप्रतिनिधींना कोविड प्रतिबंधाच्या युद्धात विचारात घेतलं जात नसल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं खासगी दवाखान्यांमध्ये बाधित रुग्णांवर उपचाराच्या कमाल श्ल्काच्या नियमाचं पालन होत नाही वैद्यकीय साधनांचे भरमसाठ शुल्क आकारलं जात असल्यानं मध्यमवर्गीयांना त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे तर अजोय मेहता हे एक जुलै पासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत

संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना येणाऱ्या अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

मात्र पेट्रोलचे दर स्थिर होते

औरंगाबाद शहर आणि परिसरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला जालना शहरासह परिसरात आज पहाटे पाच वाजता पाऊण तास जोरदार पाऊस झाला पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे परभणी आणि मानवत शहर परिसरात काल विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातही काल चांगला पाऊस झाला

सुभाष कदम यांच्या नेतृत्वात काल शहरातल्या सर्व बँकांसमोर आंदोलन करण्यात आलं नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं बँकेने कर्ज वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी नियमानुसार दर्शनी भागावर स्केल ऑफ फायनान्सचा फलक लावावा इत्यादी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत

नांदेड ताल्क्यातल्या राहटी शिवाराची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत

मध्यप्रदेशातल्या मंदसौरची सालासर कृषि अॅग्रो आणि उत्तराखंडमधली हरिद्वारची पतंजली बायो रिसर्च इन्स्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड अशी या कंपन्यांची तर तेर इथले कृष्णाई शेती विकास केंद्र आणि उस्मानाबादचे श्रीनिवास कृषि सेवा केंद्र अशी स्थानिक विक्रेत्यांची नावं आहेत जिल्हास्तरीय भरारी पथकानं ही कारवाई केली

लातूर जिल्ह्यात वसुंधरा प्रतिष्ठान आणि संगम हायटेक नर्सरी यांच्या वतीनं काल वसुंधरा व्रक्ष संवर्धन हेल्पलाईन सुरू करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते व्रक्षारोपणात येणाऱ्या सर्व अडचणी या हेल्पलाईन द्वारे सोडवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

या बैठकीला खासदार इम्तियाज जलील खासदार भागवत कराड आमदार प्रदीप जैस्वाल आमदार अंबादास दानवे आमदार सतीश चव्हाण आमदार संजय शिरसाट आणि आमदार अतुल सावे उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तीन सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी आमदार जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे शहरातले सर्वपक्षीय प्रतिनिधी आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागितली आहे शेतकऱ्यांनी वेळ न घालवता पर्यायी पिकांचं नियोजन करावं असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे

चोरट्यांनी बँकेत प्रवेश करुन कागदपत्रांची नासधूस केली मात्र रोकड त्यांच्या हाती लागली नाही

खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पालकमंत्री दत्तात्रय भरणे सरपंच सख्बाई ग्जले आमदार सुभाष देशमुख आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह अनेकांनी यावेळी सुनील काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली ग्रामस्थांनी शोकाकूल वातावरणात हुतात्मा सैनिकाला अखेरचा निरोप दिला

साडे सहा वर्ष वय असलेल्या या वाघिणीचा याच उद्यानातल्या प्राणी संग्रहालयात जन्म झाला होता कोरोना संसर्ग चाचणीसाठी या वाघिणीच्या स्रावाचे नमुनेही घेतले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे

कोणत्याही नियमांचं पालन न करता नागरिक बाजारात फिरत होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार डॉ कल्याण काळे यांची तर शहराध्यक्षपदी मोहमद हिशाम उस्मानी यांची नियुक्ती झाली आहे लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीशैल्य उटगे यांची तर लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय पक्षानं ठाणे गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातले पदाधिकारीही बदलले आहेत

महानगरपालिकेच्या पथकानं ही कारवाई केली

यासंदर्भात विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरुपाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे

अजित पाठक यांनी दिली